आणण्याचा सरकारचा विचार

समावेश नागप्रात सी एम चषक स्पर्धेचं उद्घाटन

गाड्या उच्च शिक्षणातल्या सर्व विषयांमध्ये स्वायत्तता वाढवणं आणि शैक्षणिक दृष्ट्या राज्य अधिक प्रगतशील बनवण्यासाठी क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना अंमलात आणण्याचा विचार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानच्या वतीनं काल म्ंबई विद्यापीठात आयोजित अभ्यासक्रम सहविचार सभेत ते बोलत होते उच्च शिक्षणातली पदवी देताना विद्यार्थ्याना विविध क्षेत्रात रोजगाराची हमी देणं आवश्यक असून यासाठी नवनवीन कौशल्य अंगीकृत करण्याची गरज तावडे यांनी व्यक्त केली यासाठी संस्था चालक आणि प्राध्यापकांनी अभ्यासक्रम तसंच उद्योजकांना लागणाऱ्या कौशल्याची सांगड घालून आराखडा तयार करावा असं आवाहन त्यांनी केलं

मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती आली असून मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या सचिव गटामध्ये सामान्य प्रशासन आरोग्य ग्रामविकास माहिती तंत्रजान महसूल पाणी प्रवठा वने या विभागाचे सचिव सदस्य आहेत या पदांमध्ये ग्रामीण भागात क्षेत्रियस्तरावर काम करणाऱ्या विविध संवर्गातील पदांचा समावेश असून भरती प्रक्रिया व्यवस्थित आणि लवकर होण्याकरिता नियोजन केले जात आहे राज्यातील नवनिर्मित आरमोरी जि गडचिरोली मलकापूर ता कराड जि सातारा या नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण तसेच ब्लढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे फेर आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली आरमोरी आणि मलकाप्र इथं नव्याने नगरपरिषदांची निर्मिती करण्यात आली होती त्यामुळे इथं नगराध्यक्ष पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली तर सिंदखेडराजा नगरपरिषदेचे यापूर्वी आरक्षण काढण्यात आले होते मात्र काही त्र्टीमुळे ते रद्द करून आज त्याचे फेर आरक्षण जाहीर करण्यात आले लोकसंख्येच्या प्रमाणान्सार गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगरपरिषद ही अन्सूचित जमातीसाठी राखीव झाली आहे तर सातारा जिल्ह्यातील मलकाप्र नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले असून सिंदखेडराजा नगरपरिषदेचे नगराध्यपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे राज्यातील काही भागात द्रष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे अशा भागात गाई बैल यासारख्या पशूधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राज्य सरकारमार्फत करण्यात येते यांतर्गतच मेंढी आणि शेळीसाठी देखील पाण्याची तसंच चाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी आपण जातीने लक्ष घालून पाठप्रावा करू अस आश्वासन पशू दुग्ध आणि मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी दिले राज्यातील मेंढपाळ करणाऱ्या धनगर समाजातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात राज्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते

व्यंकैय्या नायड् यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन प्रस्काराने सन्मान करण्यात आला

आर

म्ंबई पोर्ट ट्रस्टकडून विकसित करण्यात येणारं ईस्टर्न फ्रंट तसंच मुंबईजवळच्या अरबी समूद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकामुळे सागरी स्रक्षेला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल गिरीश लुथरा यांनी म्हटलं आहे पश्चिम नौदल कमांडशी सल्ला मसलत करुनच ही विकास कामं केली जात आहेत असं लुथरा यांनी आय एन एस कोची इथं आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं

एन एस विराटचं सागरी वस्तूसंग्रहालयात रुपांतर करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईच्या किनाऱ्यालगत विकसित करण्यात येत असलेल्या ड्राय पोर्ट स्विधेम्ळे देखभाल खर्चात कपात होईल असं ते म्हणाले शाळकरी वयातील म्ले आणि तरूणाई मोबाईल तसंच संगणकावरील खेळ खेळतात त्यांनी शारीरीक खेळ खेळण्यासाठी मैदानावर यावे या उद्देशाने सी एम चषक या देशातील सर्वात मोठ्या क्रिडा आणि कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

याच गतीने स्पर्धेसाठी नोंदणी होत गेल्यास लवकरच याची गिनीज बुकमध्ये नोंद होईल असे आश्वासक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं काढले दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात प्रतापनगर इथल्या क्रिडागंणात आयोजित सी एम चषक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते खेळ आणि सास्कृंतिक क्षेत्रात तरूणाई रमते

मुंबईतील दादर स्थित चैत्यभूमिवर सहा डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त देशभरातून मोठ्या संख्येनं लोक श्रद्धास्मन अर्पण करण्यासाठी सहभागी होणार आहेत यासाठी मध्य रेल्व नागपूर तर्फे अतिरिक्त यात्रेकरूंची गर्दी बघता नागपूर ते मुंबईसाठी उद्या तीन अनारक्षित रेल्वे गाड्या चालविल्या जातील तसंच मुंबईहन नागपूरसाठी अनारक्षित रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे मध्य रेल्वे नागपूरच्या विविध रेल्वे स्थानकांवर आरक्षण कार्यालयांमध्ये अनारक्षित तिकिट काढण्याची रद्द करयाची व्यवस्था करण्यात आली आहे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण द्वारे प्रार्थमिक भूगर्भीय माहितीचे संकलन केले जाते

गेल्या दशकात सुमारे पाच अब्ज टन कोळसा संसाधनाची निर्मिती केली गेली आहे महाराष्ट्रात ठाणे वासना इथं तांबे ग्गलडोह इथं मॅंगॅनीज या खनिजांचे अन्वेक्षण पूर्ण झाले आहे भूस्खलन प्रभावित जागांचे सर्वेक्षण करून महाराष्ट्रातील रायगड रत्नागिरी पुणे सातारा हे अधिक भूस्खलन प्रवण जिल्हे म्हणून घोषित केले गेले आहेत

एस आय

न

गेल्या चार वर्षात राज्य भारनियमन म्क्त झालं असून वीज प्रवठा खंडित झाला म्हणजे भारनियमन नाही असं महानिर्मितीचे संचालक विश्वास पाठक यांनी म्हटलं आहे ते आज म्ंबईत वार्ताहरांशी बोलत होते राज्यात सध्या क्ठेही भारनियमन नाही फक्त थकबाकी असेल त्या ठिकाणीच वीज प्रवठा खंडित केला जातो असं त्यांनी स्पष्ट केलं

प्रवासखर्च झेपत नसल्यामुळे मुलांना एच आय व्ही तपासणीसाठी नेऊ न शकणाऱ्या एच आय व्ही मातांसाठी ब्लडाणा जिल्ह्यात आई प्रोग्राम नावाचा अभिनव उपक्रम स्रु आहे या उपक्रमाअंतर्गत एच आय व्ही ग्रस्त मातांना मदत म्हणून या विभागातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून दर दिवशी एक रुपया गोळा करुन साठलेली रक्कम त्या महिलांना देण्यात येते

भूवनेश्वर इथं सुरु असलेल्या प्रुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया तसंच आयर्लंड विरुद्ध चीन असे दोन सामने होणार आहेत काल अ गटातल्या समान्यात अर्जेटिनानं न्यूझीलंडवर तीन शून्य असा विजय मिळवला तर स्पेन आणि फ्रान्स यांच्यातला सामना एक एक असा बरोबरीत सुटला